चौकीदार म्हणून आपण आपल्या कर्तव्याचं पालन करत असून कुणालाही सार्वजनिक धनाचा द्रुपयोग करु देणार नाही असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आज नवी दिल्ली ब्रून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मध्री चौकीदार कार्यक्रमांतर्गत देशभरातल्या लोकांशी संवाद साधला

गेल्या पाच वर्षात आपल्या सरकारनं जी काही कामगिरी केली त्याचं श्रेय लोकांच्या सहभागाला जातं असं मोदी म्हणाले लोकांच्या पाठिंब्यामुळेच स्वच्छता अभियानाला लोकचळवळीचं रुप मिळालं आहे असं त्यांनी सांगितलं बालाकोटच्या हवाई हल्ल्याची कामगिरी सर्टिकांनी पार पाडली आणि आपण त्याचं संपूर्ण श्रेय सशस्र दलांना देतो असं मोदी म्हणाले

एन्टोनी यांनी आज जाहीर केलं दिल्लीत बातमीदारांशी बोलताना एन्टोनी यांनी सांगितलं की दक्षिणेकडच्या राज्यांमधल्या अनेक काँगेस कार्यकर्त्याच्या आणि नेत्यांच्या विनंतीवरुन हा निर्णय घेतला आहे राहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघातल्या उमेदवारीबाबत प्रतिक्रिया देताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात म्हणाले की केरळमधे डाव्या पक्षांशी लढा देणं ही काँप्रेसची प्राथमिकता असल्याचं त्यांच्या या निर्णयावरुन दिसून येत आहे

आसाममधे मतदारांना आवाहन करण्यासाठी मुख्य राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक दाखल झाले असून भाजपातर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात यापूर्वीच सभा घेतल्या आहेत येत्या आठवडयात काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी आसामला भेट देत आहेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी लवकरच निवडणूक प्रचारसभांना संबोधित करतील

चारही उमेदवार गुजरातमधले असून आणंद लोकसभा मतदारसंघातून मितेशभाई पटेल छोटा उदयपूर गीताबेन रठवा जुनागड राजेशभाई चुडासमा तर पाटणमधून भारतसिंह ढाबी ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे

काँग्रेस पक्षानं मतपेटीच्या राजकारणासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ केल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे राहुल गांधी आणि काँग्रेसनं यासाठी देशाची माफी मागावी अशी मागणी शाह यांनी उत्तर प्रदेशात नगिना बीं प्रचारसभेत बोलताना केली काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर आंध्रप्रदेशाला विशेष दर्जा दिला जाईल असं आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे ते आज विजयवाडा क्विं निवडणूक प्रचार सभेत बोलत होते याप्रश्री आंध्रप्रदेशातल्या जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली

विजया बँक आणि देना बँकेच्या विलीकरणाबरोबरच बँक ऑफ बडोदा उद्यापासून देशातली तिसरी मोठी बँक ठरणार आहे येत्या एक एप्रिलपासून विजया आणि देना बँकेच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहक हे बँक ऑफ बडोदाचे ग्राहक समजले जातील असं रिजर्व बँकेनं एका पत्रकात म्हटलं आहे

यामुळे विलीनीकरणानंतरच्या अतिरिक्त खर्चाची तरतूद होऊ शकेल

देशात प्रथमच घडणाऱ्या या तीन बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा सरकारनं गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात केली होती

देशाचा अद्ययावत निरीक्षण उपग्रह मीसॅट उद्या अंतराळात झेपावणार आहे

नवी दिल्लीत झालेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे

जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज पाकिस्तानी फौजांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नौशेरा क्षेत्रात गोळीबार आणि बॉम्बहल्ला केला भारतीय सच्चानं त्याला सडेतोड उत्तर दिलं असून उभयपक्षी चकमक अद्याप सुरु आहे पूंछ जिल्ह्यात काल पाकिस्ताननं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एक नागरिक जखमी झाला संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी आज बातमीदारांना ही माहिती दिली जम्मू कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात आज एक प्रवासी वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहाजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे

या विमानातून वप्पनिकाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं असल्याचं सिरोहीचे पोलीस अधीक्षक के

मीणा यांनी आकाशवाणीला सांगितलं

संयुक्त अरब अमिरात सरकार निर्धारित मानदंड पूर्ण करणाऱ्या भारतीय पदव्यांना समकक्ष योग्यतेच्या स्वरुपात मान्यता प्रदान करणार आहे याचा फायदा आखाती देशात रोजगारासाठी जाणाऱ्या भारतीयांना होणार आहे काही भारतीय पदव्यांना संयुक्त अरब अमिरातमधे मान्यता नसल्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अबूधाबी क्रि गेल्या आठवडयात भारताचे अबूधाबी क्विले राजदूत नवदीप सिंह सूरी यांनी शिक्षणमंत्री हुसत्ति बिन ब्राहिम यांच्याशी चर्चा केली होती